सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांचं घटनापीठ आज सुनावणी सुरु करणार होतं मात्र या पीठातले एक न्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित या घटनापीठातून बाहेर पडल्यानं सुनावणी पूढं ढकलली आहे

लळित या घटनापीठातून हटवावं अशी आपली मागणी नसल्याचं त्यांनी सांगितलं मात्र न्यायमूर्ती लळित यांनी स्वतःच या सुनावणीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता घटनापीठाचं पुनर्गठन केलं जाईल सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या या घटनापीठात न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती एन

रामन आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा समावेश आहे आज सलग तिसऱ्या दिवशी बेस्टचा संप चालूच असल्यानं मुंबईकरांचे हाल सुरु आहेत आजही बेस्टची एकही बस रस्त्यावर आली नाही टॅक्सी रीक्षाचालक जास्त दर आकारत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे

बेस्ट कर्मचा यांच्या मागण्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज बेस्ट व्यवस्थापन आणि बेस्ट कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक घेणार आहेत माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज प्ण्यात राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या छात्रसैनिकांशी संवाद साधला राठोड पुण्याच्या दोन दिवसांच्या दौ यावर असून काल त्यांनी बालेवाडी ध्विल्या शिव छत्रपती क्रीडा संक्लात खेलो डिया यूवा क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन केलं प्ण्यातल्या सिम्बॉयसीस संस्थेतल्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला समाज माध्यमांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रस्कार करणाऱ्या यूवा पिढीनं या माध्यमातून सामाजिक जबाबदारीविषयी देशव्यापी मोहीम राबवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं राज्यातल्या क वर्ग नगरपालिकांना अनूदान मिळवून देण्यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्याचा विचार आहे अशी माहिती पाचव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही गिरीराज यांनी आज रत्नागिरीत दिली स्थानिक स्वराज्य संस्थांचं उत्पन्न वाढविण्याकरिता विविध उपाययोजना सूचवल्या जाणार असल्याचंही ते म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी काल त्यांनी विस्तृत चर्चा केली यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरूपा साळवी तसंच जिल्ह्यातले नगराध्यक्ष उपस्थित होते

नाशिक जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज नाशिक रोड धिल्या विभागीय कार्यालयात पार पडली

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राज्यातल्या जागावाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्यात काल नवी दिल्ली धिं पवार यांच्या निवासस्थानी चर्चा झाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली आहे या बैठकीत फलदायी चर्चा झाली असून आघाडी होण्याच्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल पडलं आहे असं पटेल यांनी म्हटलं आहे दोन्ही पक्षांनी बहुजन विकास आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना या सहकारी पक्षांसाठी कोणी जागा सोडायच्या याबाबतही चर्चा केली राज्यात दोन्ही पक्षांना समान जागा मिळाल्या पाहिजेत असा राष्ट्रवादी पक्षाचा आग्रह आहे राज्य शासनातर्फे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा यावर्षीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव प्रस्कार ज्येष्ठ बासरीवादक पंडित केशव गिंडे यांना आज प्ण्यात प्रदान करण्यात येणार आहे पाच लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरुप आहे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल स्थानिकांनाच रोजगार देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी न करणारे उद्योजक सवलतींपासून वंचित राहतील असा शिरा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे ते काल नागपुरात बातमीदारांशी बोलत होते उद्योगांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचं देसाई यांनी यावेळी सांगितलं मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि मेक जे डिया या धोरणांमुळे अनेक उद्योग राज्यात येत असून माहिती तंत्रज्ञान हे राज्याचं विशेष बलस्थान झाल्याचं त्यांनी सांगितलं

गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे उद्या सकाळपर्यंतच्या विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे